सरकारच्या नव्या आदेशान्सार सर्व ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस तरी कार्यालयात यावे लागेल अन्यथा त्यांना पूर्ण आठवड्याची रजा द्यावी लागेल

दरम्यान देशभरात आजपासून धार्मिक स्थळं मॉल्स हॉटेल्स

मात्र महाराष्ट्रात ही सर्व बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे बेस्ट या मुंबईतल्या सार्वजनिक बस वाहतूक उपक्रमानं आजपासून बस गाड्यांमधून सुरक्षित अंतर राखत प्रवास करू देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार बस गाड्यांमध्ये डाव्या आणि उजव्या दोन्ही रांगांमध्ये दोन जणांकरता असणाऱ्या प्रत्येक आसनावर एकाच प्रवाशाला बसायची तसंच उभ्यानं केवळ पाच प्रवाशांना प्रवास करायची अनुमती असेल या अनुषंगानं सर्व प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन बेस्ट उपक्रमानं केलं आहे

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुलनेनं कमी नुकसान झालं आहे मात्र या ठिकाणी देखील आढावा घेऊन मदतीसंबंधी निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी या चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा काल आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते रायगड जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मोठा फटका बसला असून या संकटकाळात सरकार पूर्ण ताकदीनं कोकणवासियांच्या पाठीशी उभं राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले नुकसान भरपाईची काही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आगाऊ देऊन पंचनामे होताच ती तात्काळ आपत्तीग्रस्तांना देण्यात येईल असं मुख्य सचिव अजोय मेहता यांनी यावेळी सांगितलं तसंच वीज यंत्रणेतल्या पायाभूत सुविधा उभारण्याचा अनुभव असलेल्या संस्था आणि कंपन्यांना तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश महावितरणला दिल्याचंही ते म्हणाले

यात रुग्णाला मागील दहा दिवसांत ताप आला नसल्यासही मुक्त होता येईल विलगीकरण काळानंतर पुन्हा चाचणीची गरज नसल्याचही या सूचनेत म्हटलं आहे अशा रुग्णाची आरोग्य विभागाकडून पाहणीनंतर त्याच्याकडून घरी राहण्याचं हमीपत्रं रुग्णाची काळजी घेण्यारी व्यक्ती असणं भ्रमणध्वनीत आरोग्य सेत् अॅपसोबतच आरोग्य विभागाशी सतत संपर्क ठेवणं गरजेचं असणार आहे खासगी प्रयोगशाळातल्या कोरोना विषाणू चाचण्यांचे दर आठवडाभरात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या प्रयोगशाळातल्या चाचण्यांच्या दर निश्चितीसाठी सरकारने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे

याकाळात तपासणी चाचण्यांसाठी आवश्यक असणारे किटसु परदेशातून आयात करावे लागत होते मात्र आता असे किटस् देशातच तयार होत आहेत आणि उपलब्ध देखील आहेत त्यामुळे मान्यताप्राप्त प्रयोगशाळांशी वाटाघाटी करून कोरोना तपासणी दर निश्चित करण्याबाबत आयसीएमआरने कळवलं आहे

दरम्यान काल जिल्ह्यातल्या बाधितांच्या संख्येनं दोन हजाराचा टप्पा पार केला

काल आढळलेल्या रुग्णांमध्ये आंबेडकर नगरमध्ये चार शिवशंकर कॉलनी साई तक्षशीला नगर मोंढा परिसरात प्रत्येकी तीन चिश्तिया कॉलनी पैठण गेट सिडको एन सेवन बायजीप्रा आंबेडकर चौक पिसादेवी रोड भावसिंगप्रा इथं प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत बजाजनगर हिना नगर रशीदपुरा सातारा परिसर बौद्ध नगर मिल कॉर्नर रोजा बाग देवद्त कॉलनी बजाजनगर देवानगरी पदमपुरा सिडको सिडको एन नाईन एन थ्री संभाजी कॉलनी एन सिक्स रेणुका माता मंदिर परिसर सिंधी कॉलनी मूजीब कॉलनी रोशन गेट नंदीग्राम कॉलनी गारखेडा शिवाजी नगर रवींद्र नगर टिळकनगर भीमनगर जवाहर कॉलनी जुना मोंढा मुकुंदवाडी संत ज्ञानेश्वर नगर पूंडलिक नगर गल्ली क्रमांक नऊ ठाकरे नगर भवानी नगर जटवाडा रोड नागसेन कॉलनी न्यू हनुमान नगर न्यू बारी कॉलनी कैलास नगर शहानूरमियाँ दर्गा परिसर ज्योती नगर संजय नगर रहेमानिया कॉलनी तारांगण पडेगाव अमोदी हिल पहाडसिंगपूरा आणि घाटी परिसर या भागात प्रत्येकी एकेक रुग्ण सापडला आहे त्याचबरोबर गंगापूर तालुक्यातल्या दिवशी पिंपळगावातले तीन तर बोरवाडी खूलताबाद या भागातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला हा पाचवा बळी आहे दरम्यान काल कोरोना विषाणूचे सहा नवीन रुग्ण आढळून आले बाधितांमध्ये जाफराबाद शहरातल्या तीन तर घनसावंगी तालुक्यातल्या राजेगाव इथल्या तिघांचा समावेश आहे

मुंबईहून आलेले हे सातही जण सेनगाव इथल्या विलगीकरण कक्षात दाखल होते खबरदारी म्हणून सेनगाव शहरातला प्रभाग क्रमांक तीन आणि तालुक्यातलं चोंढी गाव प्रशासनानं कालपूर्णत प्रतिबंधित केलं

दरम्यान काल तीन रुग्ण या आजारातून बरे झाले

लातूर जिल्ह्यातही औसा तालुक्यातल्या येल्लोरीचा एक जण बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे हा रुग्णही मुंबईहून आलेला आहे

त्यांनी काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू प्रादर्भावाचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते खासगी रुग्णालयांमध्ये ज्या रुग्णानी अवाजवी बीलं भरली त्यांना ती रक्कम परत करण्याची मागणी दरेकर यांनी केली

माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे राज्यसभा खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दरम्यान दरेकर यांनी काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी परिसरातल्या कोरोना सेंटरची पाहणी केली

सध्याची परिस्थिती आणि उमेदवारांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी म्हटलं आहे नवी तारीख कालांतरानं जाहीर करण्यात येईल असंही ते म्हणाले

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चं तेल चाळीस डॉलर प्रतपिंप असं महागल्यानं इंधनांची किंमत वाढली आहे दरम्यान टाळेबंदीत इंधनाची मागणी कमी झाल्यानं इंधनांच्या किंमती स्थिर होत्या

या बंदला जिल्ह्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान प्रत्येक रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यातले सर्व व्यापारी प्रतिष्ठानं द्कानं बंद ठेवण्याचं आवाहन उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी केलं आहे

कोरो रोबोट असं या रोबोटचं नाव आहे हा रोबोटमुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांसोबत थेट संपर्क करण्याची आवश्यकता असणार नाही रोबोट चालवण्यासाठी प्रतीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक एप विकसित केलं आहे इंटरनेटच्या माध्यमातून हा अॅप आणि रोबोटचं कार्य नियंत्रित केलं जातं

अहमदनगर जिल्ह्यातल्या निमगाव जावळी इथं शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर काल ते बोलत होते तहसील आणि क्रषि विभागानं वडगाव मावळचा पॅटर्न राबवून पंचनाम्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याची सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्टी न भरल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अपघाताची होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी ही मागणी केली आहे

यावेळी स्वस्त धान्य दुकानाचे गहू तांदूळ मोठ्या प्रमाणात आढळून आले तर धान्याने भरलेला टक जप्त करण्यात आलं

काल दुपारी ही आग लागली या दुकानात कापूस गहू ज्वारीचे पोते मोठ्या प्रमाणावर होते अग्निशमन दलाच्या बंबासह सहा टँकरच्या सहाय्यानं आग विझवण्यात आली

लातूरच्या बाप्पा गणेश मंडळाच्या वतीनं शिक्षण क्षेत्रावर आधारीत संवादातून समुद्धीकडे या विशेष आॅनलाईन परिसंवादात ते काल बोलत होते शिक्षणासोबतच संस्कार नीतिमूल्ये शिकवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले टाळेबंदी नंतरची शिक्षणपद्धती याविषयी बोलताना प्रा डॉ दीपक वक्रांनी यांनी कोरोनाचा या संकटाला संधी म्हणून बघितले तर संकट निघून जाईल असं सांगितलं

ज्या साखर कारखान्यातून सॅनिटायझर निर्मिती केली जात आहे त्या कारखान्याने संबंधित सभासदांना पाच लिटर मोफत सॅनिटायझर द्याव अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे

कोकणात आज बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे शेतातल्या विहिरीतून जलवाहिनी घेण्यासाठी खोदकाम करणाऱ्या जेसीबी यंत्रानं चिरडल्यानं एका शेतकऱ्यासह त्याचा मुलाचा काल मृत्यु झाला

पहाटेच्या अंधारात जेसीबी चालकाला ऐनवेळी हे लक्षात न आल्यानं हे यंत्र थेट दोघांच्या अंगावर गेल्यानं वडिलाचा जागीच मृत्यु झाला तर गंभीर जखमी मुलाचा रुग्णालयात मृत्यु झाला जेसीबी चालकानं घटनास्थाळावरुन पलायन केलं

या दुचाकीस मालमोटारीने धडक दिली कंधार तालुक्यातल्या बाचोटी इथं नातेवाईकाच्या लग्नावरुन हे दोघे गावी परत जात होते

काल दुपारी ही घटना घडली या तिघांचेही मृतदेह सापडले असून तिघेही हिंगोलीचे रहिवासी होते शिवम चौंढेकर रोहित चित्तेवार आणि योगेश गडप्पा अशी मृतांची नावं आहेत

चार ठिकाणी छापे मारुन ही कारवाई करण्यात आली असून या पथकानं दहा जणांना ताब्यात घेतलं आहे

वाहन चालकावर ग्रन्हा दाखल करण्यात आला आहे

काल सकाळी ही घटना उघडकीस आली या आठवड्यातील ही द्सरी तर मागील तीन महिन्यांतली या परिसरातली ही पाचवी घटना आहे